संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे निर्मित कोरोनावरील औषधाच्या तातडीच्या वापराला मंजुरी विविध सुविधांमध्ये कोविड रुग्णांवरील उपचारासाठी राष्ट्रीय धोरणात सुधारणा कोविडविरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्रानं केलेल्या कामाचं पंतप्रधानांकडून कौतुक तमिळनाडुच्या सोळाव्या विधानसभेचं येत्या मंगळवारी पहिलं अधिवेशन ऑनलाईन हिंसक कट्टरवाद नष्ट करण्यासाठी न्यूझिलंङप्रणित मोहिमेत अमेरिकाही सहभागी आणि

ऐकूया त्याविषयी अधिक माहिती डीआरडीओनं कोरोनाविरुद्ध विकसित केलेल्या या औषधाचं नाव टूंडीऑक्सी डी ग्लुकोज असं आहे भुकटी स्वरुपातील हे औषध पाण्यात मिसळून घेता येतं हे औषध विषाणू संक्रमित पेशींमध्ये जमा होतं आणि विषाणूचं संश्लेषण आणि उर्जा निर्मिती थांबवून त्याच्या वाढीला प्रतिबंध करतं विषाणूबाधित पेशींमध्येच हे औषध जमा होत असल्यानं त्याअर्थी हे औषध अनोखं आहे डीआरडीओच्या अण्वीय औषध आणि संलग्न विज्ञान संस्थेनं डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहयोगाने हे औषध विकसित केलं आहे त्याच्या चिकित्सालयीन चाचण्यांमध्ये या औषधाचा रेणू रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांची बरे होण्याची गती वाढवतो आणि पूरक ऑक्सीजनवरील अवलंबित्व कमी करण्यात मदत करतो असं दिसून आलं आहे मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या रुग्णामध्ये सहयोगी उपचार म्हणून या औषधाच्या तातडीच्या वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे यातील रेणू मूळ स्वरुपातील आणि ग्लुकोजचा समांतर असल्याने तो देशामध्ये सहजपणे तयार करुन उपलब्ध करता येतो

या निष्कर्षांवर आधारित केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं कोविड रुग्णांमध्ये ट्र डीऑक्सी डी ग्लुकोजच्या दुसऱ्या टप्प्यातील चिकित्सालयीन चाचणीला मंजुरी दिली या टप्प्यामध्ये हे औषध कोविड रुग्णांसाठी सुरक्षित असल्याचं आढळून आलं आणि त्यांच्या बरे होण्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली

चाचणीतील यशस्वी निष्कर्षांच्या आधारे महानियंत्रकांनी गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस परवानगी दिली होती

त्यानंतर या टप्प्यातील चाचणीची सर्व आकडेवारी महानियंत्रकांकडे सादर करण्यात आली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून भूपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे कोविड रूग्ण धोरण देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना त्वरित प्रभावी उपचार मिळावे यासाठी आरोग्य मंत्रालयाने देशातील रुग्णालयांच्या दर्जा नुसार कोविड रुग्ण भारती संदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर केलं आहे त्यानुसार आता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड केअर रुग्णालयात भरती करताना रुग्णाचा कोरोना अहवाल असण गरजेचं नसून त्यासाठी कोणत्याही रुग्णावर उपचार करायला नकार देता येणार नाही यामध्ये औषधे ऑक्सिजन आणि इतर सुविधनाचा समावेश असेल तसंच रुगानाकडे अधिकृत ओळखपत्र नसेल आणि तो दुसऱ्या शहराचा रहिवासी असेल तरी त्याचा उपचाराला नाकार देता येणार नाही आणि त्याला रुग्णालयात भरती करून घ्यावं लागेल मात्र भरतीची आवश्यकता असल्याचं निदान झाल्यासच हे करता येईल आवश्यकता नसल्यास रुग्णाला उगाच भारती करून घेता येणार नाही तसच त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यासंदर्भात नव्याने तयार करण्यात आलेल्या धोरणानुसारच निर्णय घ्यावा लागेल असं आरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे

यावेळी या मंत्रीगटाबरोबर त्यांनी देशातील ऑक्सिजन वैद्यकीय चिकित्सा उपचार पद्धती आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता या सर्वांचा आढावा घेतला उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्यालाटेला रोखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या सर्वंकष प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे पंतप्रधान मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत राज्य सरकारच्या कोरोना लढ्याची प्रशंसा केली यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे महाराष्ट्रासाठी ज्यादा ऑक्सिजन ची मागणी केली तसंच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या तयारीची ही माहिती दिली यावेळी ठाकरे यांनी महाराष्ट्रतर्फे करण्यात आलेल्या विविध सूचना मान्य केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले राष्ट्रीय महामार्ग द्रवरुप वैद्यकीय ऑक्सीजन घेऊन जाणारे टँकर्स आणि कंटेनर्स यांच्यासाठी सर्व राष्ट्रीय महामार्गांवर पथकरातून सूट देण्यात आली आहे आजपासून दोन महिने किंवा पुढील आदेशांपर्यंत रुग्णवाहिकांसारख्या अन्य आपत्कालीन वाहनांच्या समानच ऑक्सीजन वाहक कंटेनर्सना मुभा राहील

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे सत्र फोर्ट सेंट जॉर्ज असेम्बली हॉल ऐवजी कलईवनार अरंगम इथं होणार आहे यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपिय संघ नेत्यांदरम्यान आज एका दूरदृश्य बैठकीनंतर हे निवेदन जारी करण्यात आलं त्यामध्ये लोकशाहीची तत्वे आणि मूल्ये स्वातंत्र्य कायद्याचं राज्य आणि मानवाधिकारांचा आदर या बाबी ठळकपणे मांडल्या आहेत

प्रत्येकासाठी उत्तम भविष्याच्या दिशेने हे संबंध आणखी बळकट झाल्याची भावना या नेत्यांनी व्यक्त केली

अमेरिका आंतरजालावर पोसण्यात येणाऱ्या दहशतवाद विरोधात न्यूझीलंडच्या वतीनं सुरू केलेल्या मोहिमेत आता अमेरिकाही सहभागी होणार आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता मात्र आता बायडन सरकारने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे बायडन सरकारचे प्रवक्ते जेन पेस्की यांनी काल यासंदर्भात घोषणा केली इंटरनेटवर प्रक्षोभक आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणारा मजकूर दूर करायला हवा आणि कोणत्याही अतिरेकी संघटनांचा प्रचार आणि भरती याला विरोध करण्याचं आमेरिकेच धोरण असल्याचंपेस्की यांनी सांगितलं

या स्फोटाचं कारण किंवा लक्ष्य कोण होतं ते समजू शकलं नाही अफगाणिस्तानातून यावर्षी सप्टेंबरपर्यंत तिथले सर्व अमेरिकी सैनिक माघारी घेण्याचा निर्णय वॉशिंग्टननं गेल्या महिन्यात जाहीर केल्यानंतर काबुल शहराला अति धोक्याचा इशारा देण्यात आला आहे या निर्णयानंतर तालिबानने देशभऱात त्यांचे हल्ले वाढवले आहेत

मात्र चीनने हा अंदाज फेटाळून लावला असून या अग्निबाणाचे तुकडे अंतराळातच जाळून जातील त्यामुळे पृथ्वीवर कोणतीही हानी होणार नाही असं स्पष्ट केलं आहे आसाम सरकार आसाममधील नव्या सरकारच्या नेतृत्व मुद्यावर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि वरिष्ठ मंत्री हिमांता विश्व शर्मा यांच्यासोबत आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक घेतली गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते यानंतर बातमीदारांशी बोलताना सोनोवाल म्हणाले की भाजपा विधीमंडळ गटाची बैठकी उद्या गुवाहाटी इथं होईल आणि त्या बैठकीतून सर्व प्रश्नांची उत्तरं समोर येतील अलिकडच्या निवडणुकीत भाजपाला आसाममध्ये निर्णायक विजय मिळाला परंतु नव्या सरकारचा मुख्यमंत्री कोण असेल त्याचा निर्णय पक्षानं अद्याप घेतलेला नाही

निधन योग गुरु स्वामी अध्यात्मानंद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे स्वामीजींनी अहमदाबाद इथल्या शिवानंद आश्रमाच्या माध्यमातून योगाच्या प्रसाराच्या कार्याबरोबरच मोठ सामाजिक कार्य केलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार